मुख्यमंत्र्यांची ग्वाही एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा राज्यात यंदा ऊस गाळप उशिरा होण्याची शक्यता राष्ट्रपती अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला आहे सध्याच्या जागतिक परिस्थितीत त्यांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी केलं नाशिक जिल्ह्यात मांगीतंगी इथं आयोजित विक्षशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते भगवान ऋषभदेव यांची ही भव्य मूर्ती अहिंसा धर्माचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे असं ते म्हणाले कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे उपस्थित होते या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुरादाबाद इथले तीर्थंकर महावीर विध विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला मांगीतूंगी परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली राज्यातल्या दृष्काळसद्रश परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत काल रात्री त्याच पुण्यात आगमन झालं लोहगाव विमानतळावर राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी त्याचं स्वागत केलं

याशिवाय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णयही काल जाहीर करण्यात आला

राम शिंदे यांनी काल प्ण्यात पत्रकारांशी बोलताना दिली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या अभ्यासाच्या आधारावर जलयुक्त शिवारच्या पाण्याच्या पातळीत घट झाली असा निष्कर्ष काढता येणार नाही उलट कमी पावसातही सिंचन साठा वाढला परिणामी पिकांना पाणी देता आलं आणि उत्पादन वाढलं असं ते म्हणाले रेशीम उद्योग राज्यातल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिखर संस्था स्थापन करावी आणि रेशीम उद्योगातील अडीअडचणी दुर करुन उद्योगाला चालना द्यावी असं आवाहन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं ते काल रेशीम उद्योजकांबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते याप्ढे मनरेगाअंतर्गत करावयाच्या कामांचा अधिकार रेशीम उद्योग विभागाला देण्यात यावा असा निर्णय यावेळी घेण्यात आला

तसच देशातील कोट्यधीश करदात्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचं सी बी डी टी नं म्हटलं आहे

या योजनेच्या लाभार्थी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या माझं नाव कोमल ज्ञानेधर माळी माझी दोन मूलं आहेत ती अंगणवाडीत असतात त्यांना महिन्यातून एकदा कॅलशियम वाढावं म्हणून दूध दिलं जातं तसंच दोन ते तीन वेळेला अंडी दिली जातात तसंच महिन्याला सुकडी असते माझ्या मुलांच वजन सुदृढ आहे इथं स्वच्छताही खूप आहे आणि दोज मुलांना भातातून हिरव्या पालेभाज्या तसंच शेवग्याच्या शेंगांचा पाला अश्या अनेक हिरव्या भाज्या भातात टाकल्या जातात त्यामुळं माझ्या मुलांचं कॅलशियम वाढतं अणि रक्ताची वाढ होते

सुभाष देशमुख सोलापूर जिल्ह्यातली प्रलंबित विकास कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

मंद्रप इथं नवीन एमआयडीसी स्थापन करणं पोलीस ठाणं आणि पोलिसांसाठी निवासस्थानं बांधण्याची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या ऊस गाळप हंगाम विविध शेतकरी संघटनांनी ऊस दरावरून आणि थकबाकीच्या मुद्द्यावरून दिलेल्या आंदोलनाच्या इशान्यामुळे यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे

त्यापैकी काही कारखाने येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे मात्र सांगली कोल्हापूर नगर या साखर पट्टयातील कारखाने दिवाळीनंतरच सुरु होतील असा अंदाज आहे सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होतो मात्र काही ठिकाणी उसाच्या किफायतशीर भावावरून निर्माण झालेला वाद तर काही ठिकाणी मागील हंगामातील थकबाकीच्या मुद्द्यावर कारखाने सुरू करण्यास होणारा विरोध लक्षात घेता यदा दिवाळीनंतरच बहसंख्य कारखाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे माओवादी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाच संशयितांच्या जामीन अर्जावर काल सरकारी वकिलांनी हरकत घेत माओवादी नेता गणपती आणि लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते वरवर राव यांच्यामधील संशयास्पद पत्रव्यवहार न्यायालयासमोर सादर केला या प्रकरणाची सुनावणी पृण्याच्या सत्र न्यायालयात सध्या सुरु आहे त्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी जामीन अर्जांवर आक्षेप घेत आपला युक्तिवाद केला अहमदनगर अहमदनगर मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुकुंद काका जाटदेवळेकर यांचा सन्मान करण्यात आला भक्ती व्यक्तीला शुद्ध करते समाजाला स्नेह बंधनात बांधते आणि देशाला उत्तूंग शिखरावर नेऊन पोहचवते अस प्रतिपादन भागवत यांनी यावेळी बोलताना केलं कोल्हापूर परिवहन मंत्री दिवाकर रावते एस टी महामंडळाच्या खाजगीकरणाचा डाव रचत असल्याचा आरोप इंटक प्रणित एस टी कामगार संघटनेनं केला असून संघटना हा डाव हाणून पाडेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे ते काल कोल्हापूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते राज्यातील सर्व एस टी बस स्थानकांच्या स्वच्छतेच कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आलं असून अनेक एस टी गाड्यांमध्ये खाजगी व्यक्तींना वाहक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं यवतमाळ शिवसेना जनतेचे प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे

भंडारा भंडारा जिल्ह्यात पाण्याअभावी धान पिकांचं नुकसान झालं असून संपर्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकांची पाहणी केली तसच गोसेखूर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनातील आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली

पारनेर तालुक्यातवाडेगव्हाण फाटा इथं औरगाबादहन पुण्याकडे येणारी एक प्रवासी गाडी उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळल्यानं हा अपघात घडला

हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहतांश भागात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार